सहकार चळवळ सर्वात धर्मनिरपेक्ष पंतप्रधानांचं प्रतिपादन

देशात दररोज आढळणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट

महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर राज्यात भाजपाची मंदिरं उघडण्यासाठी निदर्शन

पंतप्रधान विखे बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाचा वापर समाजाच्या भल्यासाठी केला त्यांनी सहकाराची चळवळ समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे राबवली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले

बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राच्या भूमिला अभिवादन केलं ते म्हणाले ध्वनी अपनी आत्मकथामें भी उन्होंने लिखा है मी स्वतः सत्तेपासून वा राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही मात्र समाजासाठीच राजकारण आणि सत्ता हे पथ्य मी कायम सांभाळलं राजकारण करताना माझ्या सतत समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर राहिला आहे की सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे ती कुठल्या जातीची किंवा धर्माची बटीक नाही आतापर्यंत सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे

ये नाम बहोतही प्रासंगिक है बिलकुल सटीक है संत तुकारामजी महाराजजी इनकी इन पंक्तियों में बाळासाहेब विखे पाटीलजी के जीवन का सार है या वेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्य माध्यमातून सहभाग झाले होते तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते

महाराष्ट्रात पहिल्यांदा पाणी परिषद घेऊन दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम कसा करता येईल याबद्दल बाळासाहेब विखे यांनी काम केले असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले पंतप्रधान मद्रा देशभरातल्या सुमारे सात कोटी महिलांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून जवळपास तीन लाख कोटी रुपयांची कर्ज घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली खेड्यांमध्ये मुद्रा योजनेमुळे स्वयंरोजगाराला चालना मिळाली असल्याचं ते म्हणाले शेतकरी मेंढपाळ आणि मच्चिमार यांनी किसान क्रेडिट कार्ड सुविधेतून बँकेतून सुलभ कर्ज घेतलं आहे सुमारे अडीच कोटी छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ झाल्याचं त्यांनी प्रवरानगर इथल्या कार्यक्रमात सांगितलं

त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा साडेसात टक्क्यांनी अधिक आहे

ई संजीवनी आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेला ई संजीवनी द्रवैद्यकीय सेवा उपक्रम रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असून अल्पावधीतच सुमारे पाच लाख जणांनी याचा लाभ घेतला आहे रूग्णांना दूरध्वनीव्दारे या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन येता येते

आगामी उत्सवाच्या काळात लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी योग्य वर्तन अंगिकारावं असं मंत्रीगटानं आवाहन केलं डॉक्टर विनोद पॉल यांनी भारतात आणि जगात सुरु असलेल्या कोविडवरील लसीची प्रक्रिया आणि सद्यस्थितीबाबत माहिती दिली

ही चर्चा दोन्ही देशांना एकमेकांची भूमिका समजून घेण्यास उपयुक्त ठरल्याचं या निवेदनात म्हटलं आहे मतभेदांना वादाचं स्वरुप न देता सीमाभागात शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं

जीएसटी महसूलातील तूट भरुन काढण्यासाठी पहिला पर्याय निवडलेल्या राज्यांना त्यांच्या सकल राज्यांतर्गत उत्पादनाच्या अर्धा टक्के अतिरिक्त रक्कम घेण्यास परवानगी दिल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे आठ राज्यांनी अद्याप जीएसटी तूट भरुन काढण्यासाठी कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही

गेल्या तीन महिन्यात अनेक धार्मिक नेते स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेत्यांनी आपल्याकडे याबाबतची मागणी केल्याचं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे देशात अन्य ठिकाणी मंदिरं यापूर्वीच खुली झाली आहेत आणि तिथं कोरोना प्रादुर्भावात त्यामुळे वाढ झाल्याचं दिसत नाही असंही राज्यपालांनी म्हटलं आहे राज्यपालांच्या या पत्राला उत्तर देताना जसं अचानक टाळेबंदी जाहीर करण योग्य नाही तसंच अचानक टाळेबंदी संपूर्णपणे उठवणंही बरोबर नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यपालांच्या मागणीची दखल घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं आहे दरम्यान मंदिरं पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निदर्शन करण्यात आली कोविड सुरक्षेचे नियम घालून देऊन हॉटेल्स बार आणि रेस्टॉरंटस सुरू होऊ शकतात तर मंदिरं का नाही असं निदर्शकांचं म्हणणं आहे पोलिसांनी अडवलं असतानाही मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही निदर्शकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं

किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाद्वारे स्थापित ई सायबर प्रयोगशाळेचं आज उद्घाटन करताना रेड्डी म्हणाले की कोणत्याही प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी योग्य वातावरण निर्मितीला सरकारचं नेहमीच प्राधान्य असून गुन्हे पीडित महिला आणि कमकुवत लोकांना त्वरेनं आणि हमखास न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी उपाय करण्यात येत आहेत गुन्हे आणि गुन्हेगार यांची नोंद आणि मागोवा घेण्यासाठी नोंदींचे अंकीकरण आणि बोटांच्या ठशांची आकडेवारी तयार करणे महत्त्वाचं पाऊल असल्याचंही रेड्डी म्हणाले सपर कॉम्प्यटिंग परवडेल अशा किंमतीत देशात सुपरकाँप्युटिंग पायाभूत सुविधा स्थापित करण्यासाठी देशभऱातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था लवकरच स्वदेशी जुळणी आणि निर्मिती सुविधांसोबत भागिदारी करणार आहेत

या करारांमुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला मदत होईल असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी काल द्रदूश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात काल सांगितलं

अन्य विशेष गाड्यांसाठी आकारण्यात येणारं प्रवासभाडंच या गाड्यांनाही लागू असेल या गाड्यांचं वेळापत्रक रेल्वेचे विभागीय अधिकारी जाहीर करतील असं मंत्रालयानं म्हटलं आहे

संस्थेच्या व्हॉटसअॅप मदत क्रमांकामुळे अन्य समाज माध्यमांवर तक्रारी नोंदवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे नीती आयोग अटल इनोवेशन मिशन नीती आयोगानं शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीजीआय इंडिया सोबत करार केला आहे सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान आणि अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून यशस्वी आणि नवोन्मेषी कार्यकौशल्याबाबत व्यावसायिक सल्ला सेवा देणारी भारतातली आघाडीची कंपनी आहे या कराराद्वारे सीजीआय देशातल्या शंभर शाळा दत्तक घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांना तसंच शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे नीती आयोगाचे आर रमणन यांनी याबाबत माहिती दिली मंगळ ग्रह सूर्य आणि पृथ्वी यांच्या रेषेत आल्यामुळे मंगळ ग्रह आज सर्वात मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे दर दोन वर्षांनी घडणाऱ्या या खगोलीय घटनेला इंग्रजीत अपोझिशन म्हणतात यावेळी मंगळ आणि सूर्य पृथ्वीच्या दोन विरुद्ध दिशांना असतात

ईश्वराप्पा यांनी दिली आहे ते आज बेंगळूरु इथं वार्ताहरांशी बोलत होते